राज्याच्या आर्थिक स्थितीला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळातल्या इतर सदस्य्यां बरोबर या बाबत चर्चा केल्या नंतर दूरगामी उपाययोजना म्हणून या बाबींना मान्यता दिली आहे

नांदेड जिल्ह्यात काल अड्डावन्न रुग्ण बरे होऊन घरी गेले

जळगाव जिल्ह्यात काल सत्तर रुग्ण कोरोना मुक्त झाले

विधान परिषदेच्या आगामी द्वैवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेसनं नागपूर पदवीधर मतदारसंघातून अभिजित वंजारी तर पुणे शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर यांनी अमेदवारी दिली आहे या निवडणूकीसाठी वंचित बहूजन आघाडीनं आज चार उमेदवार जाहीर केले औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून नागोराव पांचाळ यांना उमेदवारी देण्यात आली असल्याचं आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज औरंगाबाद इथं जाहीर केलं पुणे पदवीधर मतदारसंघातून सोमनाथ साळुंखे नागपूर पदवीधर मतदारसंघातून राहुल वानखेडे तर पुणे शिक्षक मतदारसंघातून सम्राट शिंदे यांना उमेदवारी देण्यात आल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं प्णे विभाग पदवीधर मतदार संघांतून जनता दल सेक्यूलरचे प्रदेश अध्यक्ष आणि माजी आमदार प्रा शरद पाटील यांची उमेदवारी पक्षानं जाहीर केली आहे

शरद पाटील हे मिरज विधानसभा मतदार संघांतून दोन वेळा निवडून आले होते

विधानपरिषद सदस्य आणि जनता दल प्रदेश अध्यक्ष या नात्याने पूणे पदवीधर मतदारसंघात परिचित आहेत

बिहार विधानसभा निवडणूकीत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं सत्ता कायम राखली आहे

ऑनलाईन चित्रपट दृकश्राव्य कार्यक्रम बातम्या ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम यावर आता माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा अंकूश असणार आहे केंद्र सरकारनं अशा आशयाचा आदेश जारी केला आहे ओटीटी म्हणजे ओव्हर दि टॉप मंचावरुन सादर केले जाणारे कार्यक्रम या मंत्रालयाच्या निगराणीखाली असतील आत्तापर्यंत डिजिटल माध्यमातून सादर होणारे कार्यक्रम चित्रपट बातम्या यावर नियंत्रण ठेवणारा कूठलाही कायदा अथवा एकच एक संस्था अस्तित्वात नव्हती मात्र सरकारनं आज जारी केलेल्या राजपत्रात नवा निर्णय नमूद करण्यात आला आहे

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पत्रकार अर्णब गोस्वामीला पोलीस कोठडी मिळावी यासाठी रायगड पोलिसांनी सत्र न्यायालयात दाखल केलेल्या पूनर्निरीक्षण अर्जावर न्यायालय उद्या निर्णय देणार आहे या अर्जावर दोन्ही पक्षांचा युक्तीवाद काल संपला अर्णबनं दाखल केलेल्या जामिन अर्जावर सरकार पक्ष आपले म्हणणे आज मांडणार आहे

या महिन्याच्या सुरवातीपासून तापमानात मोठी घट होऊ लागली आहे नाशिक जिल्ह्यात थंडी वाढत आहे